लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या निवडणुकांसाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे

आजच्या शेवटच्या दिवशी सर्वच प्रम्ख पक्षाचे नेते प्रचारसभांना संबोधित करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशमधल्या प्रतापगड आणि बस्तीमध्ये तर बिहारमधल्या वाल्मिकीनगरमधे सभेला संबोधित करणार आहेत तर भाजप अध्यक्ष अमित शाह हे फतेहप्रमध्ये प्रचारसभेला संबोधित करणार असून अमेठीमध्ये स्मृती इराणी यांच्या समर्थनार्थ एक रोड शो घेणार आहे काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी हे उत्तर प्रदेशमधल्या सुल्तानपूरमधे तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे बहारिच आणि गोंडा जिल्ह्यात प्रचारसभेला संबोधित करणार आहेत

ते आज राजस्थानमधल्या जयपूरमध्ये प्रचार सभेला संबोधित करतांना बोलत होते

परंतु आजही निवडणुकीच्या काळात भारतातच आयपीएल खेळवलं जात आहे असं ते म्हणाले

मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याचा आनंद साजरा करण्याऐवजी काँग्रेस स्वतःची खिल्ली उडवून घेत आहे काँग्रेस निवडणुकीच्या वेळीच हा निर्णय का घेण्यात आला असा केविलवाणा प्रश्न काँग्रेस विचारत आहे मात्र यावर हा मोदी सरकारचा निर्णय नसल्याचं त्यांनी नमूद केलं

या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमधील कोलकाता आणि अन्य भागांमध्ये म्सळधार पावसाने हजेरी लावली असून वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे

त्यामुळे असंख्य झोपड्या आणि घरं जमिनदोस्त झाली आहेत

नंतर त्याची तीव्रता कमी झाली या वादळानं ओरिसात आठ बळी घेतले असून अनेक कच्ची घरे उदुध्वस्त झाली आहेत आज सकाळी हे चक्रीवादळ खडगपूर ओलांड्रन पश्चिम बंगालमध्ये दाखल झालं आहे

लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच घराबाहेर पडण्याचे टाळावे असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे दरम्यान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा मे रोजी पश्चिम बंगालला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत

देशद्रोह हत्या गुन्हेगारी कट रचणे बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा अशा विविध कलमांखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

ट्रम्प प्रशासन याबाबतचा निर्णय जाहीर करण्याच्या एक दिवस अगोदर या सदस्यांनी अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लिग्थीझर यांना याबाबतचे पत्र लिहीले आहे जर सदरच्या सार्वत्रिक विशेष व्यवस्था अर्थात जी एस पी अंतर्गत पाच दशांश सहा बिलीयन अमेरिकन डॉलर किंमतीची आयात निशुल्क आहे जर सदरची विशेष सवलत काढून घेतली तर दक्षिण आशियायी देश अमेरिकन कंपन्यांवरही शेकडो दशलक्ष डॉलरचे कर लादतील असं या पत्रात या सदस्यांनी म्हटलं आहे

रा शिंदे यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद इथल्या नवय्ग प्रतिष्ठानच्या वतीनं उद्या सकाळी दहा वाजता शहरातल्या गांधी भवन इथं विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे हे महर्षी वि रा शिंदे यांचं कार्य आणि भारतीय जातवास्तव या विषयावर व्याख्यान देणार आहेत